ते काल नंदरबार जिल्ह्यात मोलगी आणि धडगाव भागाचा दौरा केल्यानंतर बोलत होते गेल्या सप्टेंबर महिन्यात राज्यात कोविड संसर्गाने सर्वोच्च बिंद् गाठला होता आताची परिस्थिती त्यापेक्षाही पुढे गेली आहे यावर टाळेबंदी हा मार्ग असला तरी जनतेच्या सहकार्याने हा धोका निश्चितच थोपवला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणच्या लसीकरण सोयी सुविधांचा आढावा घेत नागरिकांशी संवाद साधला लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा तसंच लसीकरणानंतर कोविडच्या नियमांचे पालन करावं असं मुख्यमंत्री म्हणाले

आरोग्य तसंच इतर अत्यावश्यक सेवा आणि उत्पादन क्षेत्राला यातून वगळण्यात आलं आहे सामाजिक अंतर राखणं सोयीस्कर होण्यासाठी उत्पादन क्षेत्रास कामाच्या पाळ्यांमध्ये वाढ करण्याची मुभा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने घेता येईल असंही आदेशात नमूद आहे

कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाचे अपर मुख्य सचिव या छाननी समितीचे अध्यक्ष असतील

मराठा आरक्षणासंदर्भात दरेकर यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली मराठा आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्याला नाही असं अशोक चव्हाण सांगतात मात्र सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीत महान्यायवादी वेणुगोपाल यांनी राज्यांना आरक्षणासंदर्भात स्वतःचा कायदा करण्याचा अधिकार असून त्यावर केंद्रीय कायद्याचे कोणतेही निर्बंध नसल्याचं सांगितलं यावरून महाविकास आघाडी सरकार आणि अशोक चव्हाण हे जनतेची आणि मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचं स्पष्ट होतं असं दोकर यांनी म्हटलं आहे दरम्यान स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासात मोठ्या चुका झाल्याचा निर्वाळा राज्याच्या ग्रहमंत्र्यांनी दिल्यानंतरही शिवसेनेकडून सचिन वाझेची पाठराखण कशासाठी केली जात आहे असा प्रश्नही दरेकर यांनी उपस्थित केला

त्या राज्यसभेत शून्य प्रहरात बोलत होत्या मराठवाड्यातले परभणी नांदेड जालना या जिल्ह्यातल्या कृषी उत्पादनांना बाजारपेठ मिळून विकासाला चालना मिळावी यासाठी या भागातल्या रेल्वे मार्गाचं द्रहेरीकरण तसंच विद्युतीकरण होणं आवश्यक असल्याचं खासदार खान यांनी नमूद केलं

शृंगारे यांनी गोयल यांची नवी दिल्लीत भेट घेऊन लातूर इथं रेल्वे संदर्भात विविध मुद्यांवर चर्चा केल्यानंतर ही माहिती दिली पीटलाईनमुळे रेल्वेगाड्यांची स्वच्छता तसंच देखभालीची कामं होणार असून यामुळे लातूर रेल्वे स्थानकास विशेष महत्व येणार आहे

संस्थानचे माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर काल झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले

ही लस पूर्णतः सुरक्षित असून सर्व पात्र व्यक्तींनी लस अवश्य घ्यावी असं आवाहन या दोन्ही नेत्यांनी केलं आहे

मृतांमध्ये औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी पाच जालना जिल्ह्यातल्या दोन तर हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे

कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात पालकमंत्र्यांनी काल द्रदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनातल्या सर्व यंत्रणांचा आढावा घेतला कोविड सुश्रुषा केंद्र आणि सर्व रुग्णालयांमध्ये अतिरिक्त रुग्णखाटा उपलब्ध ठेवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल पालकमंत्री देसाई यांनी समाधान व्यक्त केलं घाटी रुग्णालयातल्या मृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देसाई यांनी दिले दरम्यान औरंगाबाद शहरात आज आणि उद्या कडकडीत बंद पाळण्यात येत आहे जिल्ह्यातील सर्व बँकाही आज ग्राहकांसाठी बंद राहणार असून कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी उपस्थित राहता येणार असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ

गोंदावले यांनी दिली पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी औरंगाबाद जिल्ह्यात रात्री आठ ते सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचं सांगितलं ते म्हणाले सर्व नागरिकांनी औरंगाबाद जिल्ह्यातील या पार्शल लॉकडाऊनला आणि विकेंड लॉकडाऊनला अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे

अतिआवश्यक असेल औषधी घ्यायची असेल तरचं घराचे बाहेर पडावे कूठल्याही प्रकारची गर्दी टाळावीमला अपेक्षा आहे की सर्व नागरिक या आदेशाचं पालन करतील औरंगाबाद शहरात प्रवेश करणाऱ्यांची आजपासून शहराच्या सीमांवर अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे जालना बीड जळगाव नाशिक पुणे तसंच पैठण रस्त्यावर एकूण सहा ठिकाणी तपासणी नाके उभारून कोविडची लक्षणं आढळणाऱ्या प्रवाशांची अँटिजेन चाचणी केली जाणार आहे

जालना शहर आणि जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची होत असलेली लक्षणीय वाढ लक्षात घेऊन टोपे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले या बैठकीत जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र असा कोणताही निर्णय पालकमंत्री टोपे यांनी घेतला नाही

राज्यातलं हे पहिलंच महिला कोविड सेंटर आहे

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाच्या बैठकीत ते बोलत होते सर्व व्यापाऱ्यांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं असे निर्देश आयुक्त मित्तल यांनी दिले सर्व द्कानं तसंच आस्थापना नियोजित वेळेत बंद करून दंडात्मक कारवाई होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं आवाहन व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आलं आहे

नियमभंग करणाऱ्यांविरोधात आपत्त्कालीन कायद्यान्वये कारवाईचा इशारा देण्यात आला आहे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना कोविड संसर्ग झाला आहे आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे आपण गृहविलगीकरणाचा पर्याय निवडला असून ई तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कार्यालयीन कामकाज पाहत असल्याचं वर्षा ठाकूर यांनी सांगितलं आहे

औरंगाबाद जिल्ह्यात काल काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या परभणी जिल्ह्यात काल सोनपेठ तसंच गंगाखेड परिसरात पाऊस झाला सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसात गारपीटही झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या सिपोरा बाजार बोरगाव जहागीर परिसरात गारपीट झाली या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे

सकाळी आठ ते द्पारी चार यावेळेत मतदान होईल

कोविडबाधित मतदादारांना शेवटच्या अर्ध्या तासात दुपारी साडे तीन ते चार वाजेपर्यंत मतदान करता येणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी सांगितलं

त्यांच्या पार्थिव देहावर शिरूर अनंतपाळ तालुक्यात लक्कडजवळगा या मूळ गावी आज सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत माने यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या निषेधात काल वीज महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केलं याप्ढे वीजजोडण्या तोडल्यास वीज वितरण कार्यालयात जनावरं बांधण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला कार्यकारी अभियंता के

जमदाडे यांनी शासनाच्या ध्येय धोरणान्सार कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया दिली

परीक्षार्थींसाठी शहरातल्या विविध मार्गांवर सकाळी सात ते नऊ आणि संध्याकाळी पाच ते सात यावेळेत ही बससेवा सुरु राहणार असल्याचं महापालिकेच्या वतीनं कळवण्यात आलं आहे